ते काल हिमाचल प्रदेश सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त धरमशाला अं आयोजित कार्यक्रमात बोलत होते

डीबीटीमुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असल्याचं त्यांनी सांगितलं समान पद समान वेतन योजनेच्या नावाखाली काँप्रेसनं जवानांची दिशाभूल केली तशीच आता कर्जमाफीच्या नावाखाली ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत अशी टीका मोदी यांनी केली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं एक टोल फ्री क्रमांक सुरु केला असून सामान्य सेवा केंद्राद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे आयोगाचे अध्यक्ष न्या एच एल दत्तू यांनी काल नवी दिल्ली क्रें मानवाधिकार भवनात या सुविधांचा प्रारंभ केला

मुंबईत चेंबूर श्वं काल रात्री एका बह्मजली आरतीमध्ये आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचा समावेश आहे मृतांमध्ये चार वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिका यांनी ही माहिती दिली

अग्निशमन दलानं आता परिस्थिती आटोक्यात आणली असून खालच्या मजल्यावरच्या रहिवाशांची सुरक्षित सुटका केली आहे आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलवर्न ििं सुरु असलेल्या क्रिकेट कसोटीच्या तिस या दिवशी आज ऑस्ट्रेलियाची घसरगूंडी उडाली आहे

चेतेधर पुजारांन या दौ यातलं आपलं दुसरं शतक साजरं केलं